यात नागपूर ध्रून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर चंद्रपूर ब्रून हसराज अहिर यांचा समावेश आहे

राजस्थानमधे काँग्रेसनं मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा पुत्र वैभव गहलोत आणि माजी भाजपा नेते जसवत सिंग यांचे पुत्र मानवेंद्र सिंगना उमेदवारी दिली आहे

पक्षाचे अध्यक्ष अमित शहा उद्या गांधीनगर धिं उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे समाजवादी पक्षानं काल उत्तस्प्रदेशात पाच उमेदवारांची नावं जाहीर केली

तेंलगणात लोकसभा निवडणुकीसाठी मोदी यांची ही पहिलीच प्रचारसभा असेल मेहबूबनगर लोकसभा मतदारसंघातल्या दोन वेगवेगळया पक्षांमधल्या नेत्यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला त्या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या दौऱ्याला राजकीय महत्त्व असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे भाजपा अध्यक्ष अमित शहा आज पश्चिम बंगालमधे अलीपुरदौर बिहारमधे औरंगाबाद धिं प्रचारसभा घेणार आहेत तर काँग्रेस अध्यक्ष राहल गांधीही आज हरियाणात यमुनानगर कुरुक्षेत्र आणि कर्नाल िंग जाहीरसभा तसंच रोडशो करणार आहेत

पाकिस्तानकडून सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असल्यामुळ नियंत्रण रस्त्रीआणि आंतरराष्ट्रीय सीमस्त्रीत राहणाऱ्या लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहेशिसं तक्किणाला गोत्र भारतीय जवान त्यांना चोख प्रत्युत्तर दक्षअसून पाकिस्तान आता भारताविरुद्ध कोणतंही गैरकृत्य करायला धजावणार नाही असं तक्रिणाला सीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सुमारात्र हजार बंकर्स बांधलक्रित असल्याचं त्यांनी सांगितलं पीडीपी काँग्रेसीआणि नॅशनल कॉन्फरन्स जाणूनबुजून जम्मू विभागाच्या विकासाकडविुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी कळा

महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकानं काल शरीयत मंडल याला चाकण इथून अटक कली जम्मू आणि काश्मीरमध्यपुलवामा हल्ल्यांनंतर तैनात करण्यात आलल्या जवानांची माहिती त्याच्याकडविती

बिहारच्या दहशतवाद विरोधी पथकानं काही दिवसांपूर्वी पाटणा इथं अटक क्लिस्ता दोन आरोपींच्या संपर्कात शरीयत मंडल होता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

मसुद अजहर पाकिस्तानातच आहे हे उघड सत्य असून अलीकडेच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांपुढं त्याची कबुली दिली आहे दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्याची डेछा असेल आणि त्याबाबत गांर्भीय असेल तर त्यांच्या विरोधात पुरेशी माहिती आणि पुरावे पाकिस्तानकडे उपलब्ध आहेत आता पाकिस्ताननं तात्काळ विद्वसनीय शाधत आणि पडताळण्याजोगी कारवाई दहशतवाद्याविरुद्ध करावी असं रवीश कुमार म्हणाले जैश ए महंमदचा म्होरक्या मसुद अजहर याच्यावर निर्बंध लादण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत ठराव येत असल्याची भारताला कल्पना आहे मात्र ही बाब पूर्णपणे सुरक्षा समितीच्या आणि त्यातल्या सदस्यांच्या अनौपचारिक चर्चेच्या कक्षेत असल्यानं आताच त्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही असं सूत्रांनी सांगितलं पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेल्या जैश ए महंमदचा संस्थापक मसुद अजहर याच्याबाबत भारताची भूमिका जगजाहीर आहे असं या सूत्रांनी सांगितलं

रतनपुरी पोलीसठाण्याअंतर्गत कैलाशनगर भागात हा अपघात झाला पोलीसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केलं जखमीपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून मृतांची संख्या वाढण्याची भिती आहे

या मिारतीचे अरुंद जिने आणि आग विझवण्यासाठी पुरेशा साधनसाम्रुगीचा अभाव यामुळे मिारतीत अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी घेऊन जाण्यास अडथळे आले अशी माहिती अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली काही तासातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं व्रिटनच्या प्रधानमंत्री थेरेसा मे आज पुन्हा ब्रेक्झिट व्यवहाराबाबत संसदीय परीक्षेला सामोरं जाणार आहेत

मलशियातल्या इपोह इथं सुरु असलखिा सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत शेवटच्या साखळी सामन्यात भारताचा सामना आज पोलंडशी होणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी एक वाजून पस्तीस मिनीटांनी सुरु होईल